भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची भाजपाच्या संसदीय नेतेपदी निवड

फेटाळला

ऑनलाईन नोंदणी सुरू आणि विदर्भात आगामी चार ते पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार

आरतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची भाजपाच्या सांसदीय नेतेपदी औपचारिक निवड करण्यात आली संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हि बैठक झाली नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करत आहेत नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर करतील तत्पूर्वी रालोआतील विविध पक्षांचे नेते राष्ट्रपर्तींची भेट घेण्याची शक्यता आहे

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर तात्काळ प्रभावानं लोकसभा अंग करण्याची शिफारस करण्यात आली होती त्याचा स्वीकार राष्ट्रपतींनी केला आहे आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांनी आज राष्ट्रपती अवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूकीतील विजयी उमेदवारांची यादी राष्ट्रपर्तींना सादर केली राष्ट्रपर्तींनी याप्रसंगी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सफलतापूर्वक यशस्वी केल्याबद्दल आणि स्वतंत्र तसंच निष्पक्ष निवडणूका घेतल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आय्क्तांचं अभिनंदन केलं त्याचप्रमाणे राष्ट्रपती कोविंद यांनी निवडणूक आयोगातील अन्न्य अधिकारी कर्मचारी पोलीस तसंच सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली आणि निवडणूक प्रक्रियेत सहआगी झालेल्या कोटी कोटी मतदारांचे देखील अभिनंदन केलं लोकसभा निवडण्कीच्या पराभवावर कारणमिमांसा करण्यासाठी कॉग्रेस कार्यकारिणीची समितीची बैठक आज पार पाडली या बैठकीत कॉग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला मात्र कार्यकारिणीनं हा प्रस्ताव फेटाळून लावला कॉग्रेस कार्यकारिणीने पक्षात रचनात्मक बदल करण्याचे सर्वाधिकार राहल गांधी यांच्याकडे सोपविले असून या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व यांची पक्षाला मार्गावर गरज असल्याची भावना व्यक्त केली आहे या बैठकीसाठी कॉग्रेस अध्यक्ष राहल गांधी संप्आच्या अध्यक्षा सोनिया गांधी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा आणि अन्य कॉग्रेस नेते उपस्थित होते

न्कत्याच झालेल्या लोकसभा निवडण्कीत महिला खासदार मोठया संख्येनी निवडून आल्या आहेत

महिला खासदारांमध्ये आजपा तृणम्ल आणि बीजू जनता दल या पक्षांमधल्या महिला उमेदवारांचा मोठया प्रमाणावर समावेश आहे

यामध्ये पाच भाजपाच्या एक शिवसेनेची एक राष्ट्रवादी कॉग्रेस आणि एक महिला खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यानं निवडून आली आहे

आय एम चा तर एक खासदार राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पाठिंब्यानं निवडून आलेला आहे

पोलीसांनी या संदर्भात संकूलात भरणा या शिकवणी वर्गाच्या शिक्षकास अटक केली आहे विद्यार्थी शिकवणीच्या वर्गात चित्रकलेचे धडे गिरवत असताना स्मार्ट डिझाईन स्ट्डिओला आग लागली या आगीस कारणीभूत व्यक्तींविरोधात एफ आय आर दाखल केल्याची माहिती सुरतचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांनी दिली आहे राज्य सरकारनं मृतांच्या कुटूंबियांना चार लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे

लहान मुलं मात्र त्यांच्यातील नैसर्गिक उत्स्कतेम्ळ स्यप्रकाशात किंवा मेणबत्तीच्या उजेडात देखील सावलीशी संबंधीत अनेक प्रयोग करीत खेळत असतात नागपूरकरांना सावलीच दिसत नाही अशी वेळ उद्या अभूभवता येणार आहे साडेतेवीस अंश पाझेटिव्ह ते साडेतेवीस अंश नेगेटीव्ह अक्षांश अर्थात कर्कवृत्त ते मकरवृत्त मधील ठिकाणांना ही घटना वर्षातून दोनदा अनुभवता येते रोज द्पारी बारावाजता स्र्य हा आपल्या अगदी डोक्यावर कधीच नसतो तर तो थोडा उत्तर किवा दक्षिणेकडं झूकलेला असतो त्यामुळं सावली पायाखाली दिसते कर्क आणि मकर वृत्तात राहणा या ठिकाणी सुर्याचा कल हा अक्षांशावर वर्षातून दोनवेळा येतो त्यामुळे बिना सावलीचा दिवस वर्षातून दोन वेळा अनुभवता येतो तसंच दिल्ली अलाहाबाद श्रीनगर या कर्क वृत्तापासून दूर असलेल्या ठिकाणी बिना सावलीचा दिवस अनुभवता येत नाही

या दिवशी स्र्य आपल्या अगदी बरोबर डोक्यावर असतो म्हणून सावली ही जमिनीवर दिसत नाही या घटनेला झिरो शॅडो डे असं म्हटल्या जातं हा दिवस पृथ्वीवरील विविध ठिकाणी वेगवेगळया दिवशी असतो भारतामध्ये तो साधारणःपणे एप्रिल आणि सप्टेंबर मध्ये असतो ही घटना शहरातील रमन सायन्स सेंटर इथं अभ्यासता येणार आहे यानिमित्त इथं एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे याकरता सेंटरद्वारे साडे अकरा ते साडेबारा या कालावधीमध्ये सर्वाना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

सर्व सामान्य नागरिकांना प्ष्पकलेशी अवगत करणं हा या कार्यशाळेचा म्ख्य उद्देश आहे या कार्यशाळेत म्ंबई येथील तज्ज बाब् मंडल आणि प्रबीर क्मार प्रामाणिक आणि अन्य तज्ञ प्रशिक्षाणार्थींना मार्गदर्शन करतील या कार्यशाळेत फुलांचे आभ्षण प्ष्पग्च्छ फुलांची सजावट कारवरील फुलांची सजावट आणि अन्य उत्सवांमध्ये प्ष्प सजावटीचं प्रशिक्षण दिल्या जाईल

या नोंदणीसाठी कोणतेही श्ल्क आकारण्यात येणार नसून कोणतीही कागदपत्र जमा करण्याची आवष्यकता नसल्याचं द म क्षे

यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे यांनी बी बियाणे खतं औषधी यांची उपलब्धतात पर्जन्यमान सरासरी अंदाज पीक कर्ज पेरणी क्षेत्र पीक विमा डॉ पंजाबराव देशम्ख व्याज सवलत योजना आर्दीबाबत आढावा घेतला

ब्लढाणा जिल्हयातील मोताळा तालुक्यातील दुर्गम भागातील जनुना गावात दुष्काळावर मात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने काही नागरिक आणि विद्यार्थ्याने एकत्रीत येऊन सुरू केलेल्या एकाकी प्रयत्नांची दखल घेत अनेकांनी आर्थिक मदतीसाठी हात प्ढे केला असून श्रमदानासाठीही इथं अनेक जण सरसावले आहेत

गडचिरोली जिल्ह्यात शासकीय आधारभूत रब्बी धान खरेदी योजर्नेतर्गत आरमोरी येथील खरेदी केंद्राचा शुभारंभ आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते आज करण्यात आला महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून यंदाच्या रबी हंगामात तालुक्यात सुरु झालेले हे पहिलेच खरेदी केंद्र आहे ब्लडाणा जिल्ह्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे मेहकर सिंदखेडराजा मार्गावर रेतीच्या टिप्परने धडक दिल्याने एक शिक्षक जागीच ठार झाला तर द्सऱ्या घटनेत खामगाव जवळ मेटॅंडोरच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाला तिसऱ्या घटनेत खामगाव शहरातील अकोला रोडवरील क्रुझरच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा इथं आज सकाळी शेतावर जात असताना ट्रॅक्टर उलटल्याने एक महिला जागीच ठार तर तिघे जखमी झाले

त्कीमधील अंताल्या इथं स्रू असलेल्या जागतिक ध्नर्विद्या चषक स्पर्धेत भारताच्या रजत चौंहान अभिषेक वर्मा आणि अमन सैनी यांनी प्रूष गटात प्रतिस्पर्धी रशियन संघाचा पराभव करीत एकमेव कांस्य पदकाची कमाई केली

हवामान खात्यानं आगामी चार ते पाच दिवसासाठी विदर्भात उष्णतेची लाट राहील असा इशारा दिला असून वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज वर्तविला आहे विदर्भात उन्हाचा प्रकोप अद्यापही कायम आहे